ते आज नवी दिल्ली च्यं असोचॅम या औद्योगिक संघटनेच्या वार्षिक परिषदेत बोलत होते या पाच वर्षात देशानं अशा प्रकारची उद्दिष्ट निश्वित करण्यासाठी आणि ती गार्ण्यासाठी स्वतःला मजबूत केलं आहे असं ते म्हणाले हे लक्ष्य गाठण्यासाठी संपूर्ण देशानं एकत्र आलं पाहिजे आणि प्रत्येकानं आपापलं कर्तव्य पार पाडलं पहिजे असंही ते म्हणाले पाच वर्षापूर्वी भारतीय अर्थव्यवस्था घसरत होती मात्र आपल्या सरकारनं त्यात बदल घडवून आणला शिस्त आणि सकारात्मकता आणली असं मोदी यांनी सांगितलं कोणत्याही आव्हानाला सरकार घाबरत नाही असं ते म्हणाले नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या संघटनांच्या नेत्यांशी चर्चा करणार असल्याचं आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी सांगितलं आहे बरेचसे प्रश्न संवादाच्या माध्यमातून सोडवले जाऊ शकतात आसाम नेहमीच आसामी जनतेचं राहिल यात शंका नाही असं सोनोवाल म्हणाले राज्यातल्या जनतेच्या अधिकारांच्या रक्षणासाठी आपण वचनबद्द आहोत असं त्यांनी सांगितलं आसाम कराराच्या कलम सहाची अंमलबजावणी करण्याची म्वाही प्रधानमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिली आहे असंही ते म्हणाले राज्यात घडणाऱ्या अनुषित घटनांना अफवा पसरवणारे जबाबदार आहेत असा आरोप करत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन सोनोवाल यांनी केलं हिसाचाराच्या घटनांच्या चौकशीकरता विशेष तपास पथक नेमलं आहे अशी माहिती त्यांनी दिली केवळ धार्मिक अत्याचार झाल्यानं आसाममधे वास्तव्याला आलेले आणि कें वर्षानुवर्षे राहणारे नागरिकच या कायद्याद्वारे नागरिकत्वासाठी आवेदन करु शकतील असं त्यांनी स्पष्ट केलं

नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात कर्नाटकमधे मंगळुरु क्वे काल झालेल्या हिंसक घडामोडीनंतर आज तिथं तणावपूर्ण शांतता आहे या आंदोलनादरम्यान काल दोनजणांचा मृत्यू झाला होता मंगळुरुमधे शाळा आणि महाविद्यालयं बंद असून विस्नेट सेवाही तात्पुरती बंद झाली आहे शहरात लागू असलेली संचारबंदी काही काळापूरती स्थगित करण्यात आली आहे मंगळुरुवगळता राज्यात तिस्त्र परिस्थिती सर्वसामान्य असल्याचं कर्नाटकचे गृहराज्यमंत्री बसवराज बोमई यांनी सांगितलं भारत आणि अमेरिका यांच्यात द्विपक्षीय संबंधाच्या धोरणात्मक महत्वाकरता वार्षिक संसदीय देवाणघेवाण करण्याची घोषणा दोन्ही देशांनी केली आहे पुढच्या वर्षीपासून ही देवाणघेवाण सुरु होईल या योजनेनुसार एक वर्षाआड परस्परांचे खासदार एकमेकांच्या देशात जातील वॉशिंग्टन कें दुसऱ्या दोनास दोन मंत्रीस्तरीय चर्चेनंतर जारी संयुक्त प्रसिद्वी पत्रकात ही माहिती दिली आहे या चर्चेला भारताच्या वतीनं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्रमंत्री एस जयशंकर तर अमेरिकेच्या वतीनं परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ आणि संरक्षणमंत्री मार्क टी एस्पर उपस्थित होते अल कायदा सिस लष्कर ए तय्यबा जध्याए मोहम्मद हक्कानी नेटवर्क हिजबूल मुजाहिद्दिन आणि डी कंपनी सारख्या दहशतवादी संघटनांविरुद्ध एकत्रितपणे कारवाई करण्याचं आवाहन भारत आणि अमेरिकेनं केलं आहे कोणत्याही देशाविरुद्ध कोणत्याही प्रकारच्या दहशतवादासाठी आपल्या भूनीचा वापर करायला पाकिस्ताननं परवानगी देऊ नये असं या दोन्ही देशांनी पाकिस्तानला सांगितलं आहे मुंबई दहशतवादी हल्ला तसंच पठाणकोट हल्ल्यातल्या दोषींना अटक करुन पाकिस्ताननं शिक्षा करावी असंही या पत्रकात म्हटलं आहे भारतानं काल ओदिसात चांदीपूर ध्विन दोन क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली

मुंबईत झोपडपट्टी पुनर्वसनाबाबतच्या समस्या सोडवण्यासाठी एक समिती स्थापन करण्याची घोषणा महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जयंत पाटील यांनी आज केली आठ ते दहा सदस्यांच्या या समितीत विधिमंडळाचे सदस्य आणि काही वास्तू विशारद यांचा समावेश असेल प्रक्लपांसंदर्भात येणाऱ्या तक्रारींची चौकशी ही समिती करेल हा चौकशी अहवाल स्वीकारणं झोपडपट्टी पुनर्वसन प्रधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिका यांना बंधनकारक राहील असं जयंत पाटील यांनी विधान परिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात सांगितलं राज्य सरकारन विकास कामांच्या स्थगितीची मर्यादा आठवडयाची ठेवून आवश्यक आढावा घ्यावा अशी मागणी भाजपाच्या चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत केली स्थगितीच्या नादात राज्यात विकासकामं बंद पडतील असं ते म्हणाले झारखंडमधे विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि अंतिम टप्प्यातल्या मतदानाला आज सकाळी सुरुवात झाली

बोरिया बारह्या लितिपारा महेशपूर आणि सिकरीपारा या पाच नक्षलग्रस्त मतदारसंघांमधे सकाळी सात ते दूपारी तीन या वेळेत मतदान होईल

त्यात झारखंड सरकारमधले लुईस मरांडी आणि रणधीर सिंग हे मंत्री झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन काँग्रेस नेते आलमगिर आलम झारखंड विकास मोर्चाचे प्रदीप यादव ति्यादी प्रमुख उमेदवार आहेत

महात्मा गांधींच्या शांतता समता आणि अहिसेच्या तत्वांची आजच्या काळात गरज आहे हे ओळखून गांधीचा जागतिक स्तरावर आदर केला जातो असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे महात्मा गांधींच्या दौडशेव्या जयंती समारंभासाठी नियुक राष्ट्रीय आयोजन समितीची बस्कि काल राष्ट्रपती भवनात झाली त्यावेळी ते बोलत होते महात्मा गांधींचे विचार आणि दृष्टीकोन आचरणात आणण्याची गरज आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं भारताच्या दौऱ्यावर असलेले पोर्तुगालचे प्रधानमंत्री एण्टोनिओ कॉस्टा बर्क्कीत उपस्थित होते गांधींजींच्या आदर्शांचा प्रसार करण्यासाठी दरवर्षी गांधी नागरिकता शिक्षण पुरस्कार देण्याची घोषणा कॉस्टा यांनी यावेळी केली पहिल्या वर्षीचा पुरस्कार पशुकल्याणासाठी दिला जाईल असं त्यांनी सांगितलं राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज दरवर्षीपणे सिंकदराबाद मधल्या राष्ट्रपती निलायम ें वास्तव्यासाठी जाणार आहेत या काळात राष्ट्रपती कार्यालयाचा कारभार ब्रून चालवला जाईल आपल्या वास्तव्यात राष्ट्रपती विविध कार्यक्रमात सहभागी होतील

संसदेच्या नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात यासंदर्भातलं विधेयक संमत झालं आहे या प्रदेशाचं नामकरण दादरा आणि नगरहवेली आणि दमण आणि दीव असं होणार आहे सुप्रशासन आणि विविध कामांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं केंद्रीय गृहराज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी सांगितलं

रामुलु यांची लोकायुक्तपदी नियुक्ती झाली आहे

निरंजन राव यांची नेमणूक झाली आहे राज्य मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी माजी न्यायमूर्ती जी

आनंदराव आणि मोहम्मद उिफान मोईनुद्रीन यांची नियुकी राज्यपालांनी केली आहे

पेट्रोलियमच्या देशांतर्गंत स्रोतांचा शोध अणि उत्पादन वाढवण्यासाठी पेट्रोलियम आणि नस्तिगिक वायूंत्रालयानं अनेक पावलं उचलली आहेत ग्रामीण भागातल्या गरीब कुटुंबातल्या महिलांना स्वयंपाकासाठी स्वच्छ श्वेन उपलब्ध करुन देण्यासाठी मंत्रालयानं प्रधानमंत्री उज्वला योजना सुरु केली

उज्वला योजनेमुळे ग्रामीण महिलांची सरपण गोळा करण्याच्या कामातून सुटका झाली त्यामुळे त्यांची आर्थिक उत्पादकता आणि जीवनस्तर सुधारण्यात मदत झाली ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर श्रीराम लागू यांच्या पार्थिवावर आज महाराष्ट्रातल्या पुण्यात शासकीय तेमामात अंत्यसंस्कार करण्यात आले मंत्री सुभाष देसाई यांच्यासह राजकीय आणि कलाक्षेत्रातले अनेक व्यक्ती यावेळी उपस्थित होते लागू यांच्या उिछेप्रमाणे अंत्यसंस्कारावेळी कोणतेही धार्मिक विधी झाले नाहीत दरम्यान बालगंधर्व रंगमंदिर श्व सकाळी लागू यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं होतं